अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीनं रायगडावर आज शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा होत आहे सोहळयासाठी राज्यभरातून शिवप्रेमी मोठया संख्येनं उपस्थित आहेत काल संध्याकाळपासूनच रायगडावर वेगवेगळ्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते गडपूजन झाल्यानंतर शिवकालीन युद्धकलेचा कार्यक्रम झाला आज रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचा भव्य आगमन सोहळा आहे